त कोरोना विषाणू लसिकरणासंदर्भात सर्व स्तरावर सुक्ष्म नियोजन करण्याचं नागपूर जिल्हाधिकाऱ्याचे आदेश

इंडिया मोबाइल कॉग्रेसच्या चौथ्या आवृत्तीला संबोधित करताना मोदी म्हणाले की कोट्यवधी भारतीयांना अमाप डॉलर्सचे फायदे प्रदान करण्यात आले आहेत आणि मोबाइल तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं अगणित कॅशलेस व्यवहार केले गेले आहेत द्रसंचार उपकरणे आरेखन विकास आणि उत्पादन यांचं भारत जागतिक केंद्र बनविण्यासाठी एकत्र काम करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं

जगनाडे महाराज संत जगनाडे महाराजांच्या जयंती निमित्त मातोश्री निवासस्थानी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांनी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केले संत जगनाडे महाराज यांनी जगदग्रु तुकाराम महाराज संतज्ञानेश्वर यांचे अनेक अभंग लिहन ठेवल्यामुळे मराठी आणखी समृद्ध झाली असे म्ख्यमंत्री यांनी यावेळी सांगितले संत जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त नागपूर येथिल जिल्हाधिकारी आणि विभागीय कार्यालयात तसेच गडचिरोली वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात संत त्यांच्या प्रतिमेला पृष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले

अर्जदारांची बाजू मांडणारे वकिल अमृत अधिकारी आणि अतूल पाटील यांनी न्यायालयात सादर केलेल्या याचिकेन्सार या प्रकरणात त्यांच्या ग्राहकांची काही भूमिका नव्हती आणि पोलिसांनी त्यांना केवळ संशयावरून अटक केली आहे ही याचिका मान्य करून जिल्हा न्यायाधीश पी

जाधव यांनी या संशयिताना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातम्चलकावर जामीन मंजूर केला पालघर जिल्ह्यात दोन साधूंवर हल्ला झाल्यानं त्यांचा यात मृत्यू झाल्याची घटना यंदाच्या एप्रिल महिन्यात घडली आहे राज्य सी आय डी नं याप्रकरणी यापूर्वी आरोपपत्र दाखल केले होते

कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि अनेक ठिकाणी द्वकानं बंद असली तरी सामान्य जनजीवन या बंदम्ळं बाधित झालेलं नाही केंद्र सरकारच्या तीन नव्या शेतीसूधार कायदयाच्या विरोधात आज शेतकरी संघटनांनी प्कारलेल्या भारत बंदला नागप्र शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला पूर्व नागपूरातील कळमना मार्केटयार्डमधील बहतांश दकाने समर्थनार्थ आज बंदच ठेवण्यात आली आहेत शहरात कॉग्रेस रिपब्लिकन सेना वंचित बहजन आघाडी पक्ष स्थानिक पातळीवर भारत बंद आंदोलनात सक्रिय सहभाग घेत आहेत आम आदमी पक्षातर्फे सकाळी सीताबर्डी इथं व्यावसायिकांना व्यापारी संघटनांना आंदोलनाला समर्थन देण्याकरिता आवाहन करण्यात आलं रस्त्यावर वाहतूक स्रळीत चालू असून कोणताही अन्चित प्रकार घडू नये यासाठी नागपूर शहर पोलिसांनी बंदोबस्त लावला आहे अमरावती जिल्ह्यात आमदार देवेंद्र भ्यार यांच्या नेतृत्वात मोर्शी इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आल्यानं काही काळ अमरावती आणि वरूड मार्गानं होणारी वाहतूक ठप्प झाली ब्लढाणा जिल्ह्यातील मलकापूर इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत त्पकर यांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी चेन्नई अमदाबाद ही रेल्वेगाडी रोखली

वर्धा जिल्ह्यातही राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच शेतकरी मोठ्या संख्येनं बंदमध्ये सहभागी झाल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे गोंदियात या बंदमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफ्ल पटेल सामील झालेत यवतमाळ मध्ये महाविकास आघाडीचे शेतकरी प्त्र संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी नागपूर तुळजापूर राज्य मार्गावर ठिय्या आंदोलन करीत रस्ता रोखून धरला अकोला जिल्ह्यात भारत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला तर वाशिम जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद असून शेती विषयक व्यापार आणि दुकान बंद आहेत जिल्ह्यातील हमाल माथाडी कामगारांनी या बंदला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहेत काही ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्यावतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं गडचिरोली इथं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष शिवसेना आणि अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांनी रॅली काढून भारत बंद आंदोलन यशस्वी केलं शहरातील सर्व द्रकाने सकाळपासूनच बंद होती दरम्यान विरोधी पक्षांनी शेतकऱ्यांमध्ये कृषी कायदयांबाबत संश्रम निर्माण केला असून विरोधक या मुददयावर राजकारण करत असल्याचा आरोप केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला आहे ते आज नवी दिल्लीत माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून या कायद्यातील तरतृदींचा उल्लेख कॉंग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात होता असं जावडेकर म्हणाले

लसीकरण कोरोना विषाणूवरील लस डिसेंबर महिन्याच्या अखेर अथवा जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होईल वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स नर्सेस तसंच जोखमीच्या रूग्णांना प्राधान्य क्रमानं लसीकरण करण्यात येईल प्रत्येक कोरोना योध्याला लसीकरण करण्यात येईल यासाठी आरोग्य विभागानं सर्व स्तरावर सूक्ष्म नियोजन करण्याचे आवाहन नागपूरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी आज केलं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत भवन इथं कोरोना विषाणू लसीकरणाबाबत करावयाच्या नियोजनासंदर्भात जिल्हा कृती दलाची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते

विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी या पाच नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली यामध्ये नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून निवडून आलेले कॉग्रेसचे अभिजित वंजारी यांनी आज आपल्या पदाची शपथ घेतली

दरम्यान संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या नुकत्याच संपन्न झालेल्या विद्या परिषदेनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अन्षंगानं विद्यापीठ पदवी आणि पदव्युतर सर्व अभ्यासक्रमाला चॉईस बेस्ड क्रेडीट सिस्टीम लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे

श्रीवास्तव यांनी आयकर विभागा समवेत भारत सरकारच्या विविध मंत्रालयांमध्ये यापूर्वी कार्य केले आहे प्रधान मुख्य आयकर आय्क्त नागप्र इथले पद स्विकारण्यापूर्वी त्या अणूऊर्जा विभागांतर्गत भारत सरकारच्या एका उपक्रमात संचालक म्हणून कार्यरत होत्या

नितीन राऊत यांनी केले महा आवास अभियान ग्रामीण योजनेचा ऑनलाईन प्रारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते